राज्यात काल प्न्हा नव्या कोरोनाबाधितांची संख्या बरे झालेल्यांपेक्षा जास्त

रोगप्रतिकारक शक्तीमध्ये झालेल्या बदलाच्या पाहणीसाठी पुण्यात पुन्हा सेरो सर्वेक्षण

गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी लक्षात घेऊन रत्नागिरीत कोरोना प्रतिबंधक सोयीसुविधा दुप्पट करणार

पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद काल घेण्यात आली असा खुलासा आरोग्य विभागानं केला आहे

सिरो सर्वेक्षण सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये झालेल्या बदलाची पाहणी करण्यासाठीचं दुसरं सेरो सर्वेक्षण लवकरच केलं जाणार आहे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून पुणे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या पाहिल्या सेरो सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल अद्याप सादर झालेला नाही या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सप्ताहात हा अहवाल अपेक्षित आहे पण दुसरं सर्वेक्षण मात्र सुरू होणार आहे नव्यानं होणारं सेरो सर्वेक्षण बी जे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे केलं जाणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याचबरोबर भारतीय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन परिषद अर्थात आयसर या संस्थांचं सहकार्य त्यासाठी घेतलं जाणार आहे एखादा साथीचा रोग मोठ्या प्रमाणावर समाजाच्या विविध घटकात पसरत असताना त्याचा प्रतिकार करू शकतील अशी प्रतिजैविक स्थानिक लोकांच्या शरीरात किती प्रमाणात निर्माण होत आहेत याबद्दलचा अभ्यास या सर्वेक्षणातून केला जातो पुण्यात आत्तापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या योग्य आहे की अनेकांना कोरोना होऊन तो आपोआप बराही झालेला आहे याबद्दलची नेमकी माहिती देखील या सर्वेक्षणातून पुढे येणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी पुणे रूग्णालय कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं पुण्यात तीन जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्यात येईल असं सांगितलं

ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तान्त

अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये सव्वा पाच एकरवर हे रुग्णालय उभारण्यात येत आहे राज्य शासन पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यानं उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयासाठी पहिल्या सहा महिन्यांचा खर्च सत्तर कोटी रूपयांपर्यंत असून यातले पन्नास कोटी राज्य शासन देणार आहे केवळ पिंपरी चिंचवड नाही तर आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होईल असही आयुक्तांनी सांगितलं चिंचवड मधल्या ऑटो क्लस्टर इथे पालिकेच्या वतीने न्कतच दोनशे बेडचे तर भोसरीत सव्वा चारशे बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहेत

गतिमंद मुंबईतील मानखुर्दच्या चिल्ड्रेन्स होम सोसायटीतील कोरोना संक्रमित गतिमंद मुलांनी कोरोनावर मात केली आहे वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या मुलांची भेट घेऊन खासदार राहुल शेवाळे यांनी या मुलांना पुष्गुच्छ चॉकलेट्स आणि खेळणी देऊन त्यांच अभिनंदन केलं

गणेशोत्सव लवकरच सुरू होणार असलेल्या गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांकरता कोरोनाप्रतिबंधक सोयीसुविधा दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली सुमारे दीड लाख चाकरमानी जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे त्यादूष्टीनं आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं

यामध्ये माजी नगराध्यक्ष जिल्हा महामंत्री बल्लारपूर शहराध्यक्ष आणि एका स्थानिक नेत्यांचा समावेश आहेत

खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्या प्रमुख कार्यालयांमध्ये काल रात्री सॅनेटाईझरची फवारणी करण्यात आली एसटी कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेल्या अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून कालपासून परत एकदा जिल्ह्यांतर्गत एसटी बस धावण्यास सुरुवात झाली आहे

काल परतवाडा दर्यापूर मोर्शी वरुड चांदूरबाजार चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे आणि कुऱ्हा या मार्गावर दर दोन तासांनी बस सेवा सुरू करण्यात आली प्लाइमा कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे त्यामुळे पूर्णपणे बरे झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पूढे यावं असं आवाहन अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल केलं

प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आयसीएमआर च्या अधिकृत मान्यतेचं पत्र महानगरपालिकेला मिळाल्यानंतर चाचण्यांना सुरूवात करण्यात आली

कोविड अमरावती अमरावती जिल्ह्यात काल कोविडग्रस्त दहा रुग्णांचा मृत्यू झाला

रत्नागिरी निधन रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे यांचं आज पहाटे निधन झालं

निवृत्तीनंतर गेली सहा वर्षं ते त्याच रुग्णालयात मानद वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते

आठ दिवसांपूर्वी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्यानं त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते तिथंच आज पहाटे अडीच वाजता त्यांचं निधन झालं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा सुरक्षित रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार